चाचण्या राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमावलीच कठोरपणे पालन करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या जलद अँटीजेन चाचण्या सुरु करण्याची शिफारस राज्यस्तरीय कृती गटानं केली आहे या गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्य सरकारने काही निर्णयांची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे विशेषतः कोरोनाविषयक नियमावलीचा सार्वजनिक ठिकाणी भंग करणाऱ्यांना कोणतीही सुट देता कामा नये असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध लागू करतानाच या गर्दीतील लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणे आवश्यक असून त्यामुळं संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे द्सऱ्या बाजूला लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवताना जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरु करून समाजाच्या सर्व गटातील लोकांचं लसीकरण करण्याच्या दूष्टीनं नियोजन करण्याची गरज कृती गटानं अधोरेखित केली आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं जल शक्ति अभियान जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे

ऐक्या याविषयी अधिक माहिती नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेटवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून आणि दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेटवा नदीत पाणी स्थानांतरित करण्याचा उद्देश आहे

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रचंड लाभ होणार आहे यातून नदी जोडण्याच्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही जल शक्ति अभियानः पावसाला पकडा ही मोहीम शहरी तसंच ग्रामीण भागात देशभरात हाती घेण्यात येईल

लोकांच्या सहभागातून जल संवर्धनाचं काम तृणमूल स्तरापर्यंत नेण्यासाठी जन आंदोलन म्हणून ती सुरु करण्यात येईल निवडणूक होऊ घातलेली राज्यं वगळता प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये आज ग्राम सभा घेण्यात येतील आणि पाणी आणि पाणी संवर्धनाशी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल यासाठी ग्राम सभांमध्ये जल शपथ देखील घेण्यात येईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर पुणे जागतिक वन दिन जावडेकर नगर वन योजनेमुळं शहरांमध्ये शहरी वनं तयार करण्यात मदत होईल असं केंद्रीय पर्यावरण आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे जागतिक वन दिवसानिमित्त काल दिलेल्या संदेशात जावडेकर यांनी सांगितलं की शहरं आणि खेड्यांच्या दरम्यान वनक्षेत्राची दरी देखील ही योजना भरुन काढेल प्रत्येक ग्रामीण परिसरातील जंगलांचा विकास आणि निगा घेण्याच्या भारताच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख त्यांनी केला

जागतिक वन दिनाचे औचित्य साधून पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील हत्ती वन पर्यटन स्थळी वृक्षारोपण करण्यात आले गोष्टींचा शनिवार मूलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रातील शाळकरी मुलांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं जागतिक कथाकथन दिवसाचं औचित्य साधून आयोजित गोष्टींचा शनिवार या कथा वाचनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या

कोरोनासंबंधी विशेष मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन विद्यार्थ्यांनी करावं असंही मंडळानं आवाहन केलं आहे मनसुख हिरण महाराष्ट्र एटीएस ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरण यांच्या मृत्युचं गूढ उकललं असल्याचा दावा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं केला आहे

महाराष्ट्र एटीएस महासंचालक शिवदीप लांडे यांनी काल ही माहिती दिली तत्पूर्वी या पथकानं हिरण यांच्या मृत्यू संदर्भात दोन जणांना अटक केली होती यापैकी नरेश धरे हा क्रिकेट बुकी असून त्यानं मुंबईचे निलंबित पोलिस कर्मचारी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना पाच बनावट सिम कार्ड्स प्रवली होती असं पथकाचं म्हणणं आहे भाजपा आंदोलन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपाच्या वतीनं काल राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली दरम्यान या आरोपांची संदर्भात चौकशी करण्याची मागणी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल नाशिक इथं बातमीदारांना सांगितलं शरद पवार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की ही एक महत्वाची आणि संवेदनशील बाब आहे आणि एका जबाबदार अधिकारी किंवा व्यक्तिद्वारे याची सखोल चौकशी झाली पाहिजे वीज जोडणी रत्नागिरी नवीन कृषीपंप वीज जोडणीच्या राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

वाळघाट वर्धा वर्धा जिल्ह्यातील वाळूघाटांची किंमत इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक असल्याने यावर्षी वाळूघाटांचा लिलाव घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे

कानेटकर मानवी जीवन व्यवहारातल्या घटनाप्रसंगातली तात्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारं रचना कौशल्य उत्तम प्रयोगनिर्मिती मूल्यं आणि प्रेक्षकांच्या अभिरूचीचं भान या गुण वेशिष्ट्यांमुळे वसंत कानेटकर यांची कारकीर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं

डाऊन सिंड़ोम लातर राज्य मध्यवर्ती एजन्सी केंद्र आणि लातुर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जागतिक डाऊन सिंड्रोम दिन काल पाळण्यात आला

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना उद्या पुण्यात होणार आहे

बुलडाणा जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री पुन्हा प्रचंड गारपिटीसह पाऊस कोसळला यामध्ये जिल्ह्यातील संग्रामपूर तसेच खामगाव अनेक ठिकाणी फळबागासह गहु हरबरा ऊन्हाळी भुईमुग मका ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यात दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना तडाखा बसला आहे शनिवारी रात्री अकोला शहरासह बार्शीटाकळी आणि बाळापुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही भागात गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हवामान उद्या सकाळपर्यंत राज्याच्या अनेक भागात मध्यम पावसाच्या सरी अपेक्षित आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार